मुंबईत स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळाचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते

या प्रयोगशाळेत उपलब्ध असलेल्या सुविधांच्या आधारे भविष्यात एच आय व्ही सह इतर आजारांच्या चाचण्याही करता येतील अशी माहिती स्पाईस हेल्थचे अजय सिंह यांनी यावेळी दिली

ग्रामसभेच्या मंजुरी अभावी अनेक कामं प्रलंबित राहिली आहेत प्रत्येक वित्तीय वर्षात चार ग्रामसभांचे आयोजन बंधनकारक आहे कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू ओसरत असून बहुतांश जनजीवन पूर्ववत होत असल्याने ग्रामसभांच्या आयोजनास देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात आल्याचं मुश्रीफ म्हणाले

काल सर्वांत जास्त लसीकरण पुण्यात झालं

सर्वांत कमी लसीकरण उस्मानाबादमध्ये झालं

राज्य सरकारच्या सहभागातून हा खर्च केला जावा अशी सूचना पुढे आली असली तरी त्याबद्दलचा अंतिम निर्णय अद्यापपर्यंत झाला नसल्याचं स्पष्टीकरण नीती आयोगाकडूनही देण्यात आलं आहे

लस सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर आणि उपायुक्त धनराज पांडे यांनी काल कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली

दरम्यान काल भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्र आणि गडचिरोली जिल्ह्यात एकाही कोरोना बाधितांची नोंद झाली नाही

विलगीकरण दरम्यान घरातच विलगीकरणात राहून उपचार घेणाऱ्या राज्यभरातील सुमारे दीड लाख रुग्णांवर लक्ष ठेवण्याचे स्पष्ट निर्देश केंद्रीय पथकाने दिले आहेत देशभरातील महाराष्ट्रासह काही राज्यात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे तो रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय पथकाने नुकताच राज्याचा दौरा केला घरी विलगीकरणात राहून उपचार घेणाऱ्या कोरोनाच्या काही रुग्णांकडून नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी यावेळी या पथकापुढं सादर झाल्या त्यामुळे या रुग्णांवर काटेकोर लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधित जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती आरोग्य संचालक कार्यालयानं दिली आहे गेल्या काही दिवसांपासून घरगुती विलगीकरणातील या कोरोना रुग्णांच्या हालचालींवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचं लक्षात आलं असून त्यांच्यामुळं कोरोनाचा प्रसार आणखी वाढू नये या दृष्टीनं तातडीनं उपाय योजना करण्याचे आदेश केंद्रीय पथकानं दिले आहेत स्थानिक प्रशासनानं पोलिसांच्या मदतीनं या रुग्णांवर दैनंदिन लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं

कोरोना विषाणुच्या संदर्भातील परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयचे प्रत्यक्ष उघडण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे सन्मान उस्मानाबाद इथं काल जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्यावतीने बेटी बचाव बेटी पढाओ योजनेसाठी आणि कोविड काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला तसंच माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या पती पत्नींचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला अमरावती अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता सुसज्ज उपचार यंत्रणेसाठी आवश्यक खाटा विलगीकरण क्षेत्रासाठी इमारती औषधे आदी सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात तसंच वलगाव इथलं विलगीकरण केंद्र सर्व सुविधांसह तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल दिले आवश्यकतेनुसार विलगीकरणासाठी शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था आणि इतर ठिकाणांची तजवीज करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेबाबत आरोग्य यंत्रणेची बैठक जिल्हाधिकारी नवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी ते बोलत होते

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार